मुंबईतलं जन जीवन पूर्वपदावर येत असून पश्चिम रेल्वेची काल पावसा मुळे बंद पडलेली उपनगरी सेवा आज अंशत सुरू झाली आहे दरम्यान येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

या संदर्भात आज झालेल्या सुनावणी दरम्यान या बाबतची सुनावणी त्वरित घ्यावी अशी विनंती केंद्र सरकारनं न्यायालयाला केली

सदनात आता डोगरी काश्मीरी कोंकणी संथाली आणि सिंधी भाषेतल्या वक्तव्याच्या तत्काळ अनुवादाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सभापती एम वेंकय्या नायडू यांनी दिली आहे बावीस पैकी बारा भाषांच्या अनुवादाची सुविधा आधी पासून उपलब्ध आहे तर बोडो मैथिली मराठी मणिप्री आणि नेपाळी या भाषांसाठी लोकसभेच्या द्भाषांची मदत घेतली जाते विचार व्यक्त करण्यासाठी मातृभाषा हेच सर्वात प्रभावी माध्यम असतं असं नायडू यांनी म्हटलं आहे

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या क्रमवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे उद्योग क्षेत्रासाठी उद्योग मंत्रालय आणि जागतिक बँकेनं ठरवून दिलेल्या मानकांच्या आधारावर महाराष्ट्रासह इतर नऊ राज्यांनी विविध मानकांसाठी पूर्ण गुण मिळवत उत्कृष्ट राज्य हा दर्जा मिळवला आहे धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथं झालेल्या हत्याकांडाबाबत आज विधान परिषदेत चर्चा झाली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घटनेचा निषेध करत कायद्याचा धाक राहिलेला नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचं मत व्यक्त केलं या घटनेत मरण पावलेल्या नाथजोगी समाजाच्या पाचही तरुणांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याची मागणी मुंडे यांनी केली

त्यांनी काल विधान सभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली

त्याच बरोबर द्ग्धजन्य पदार्थांना जास्त मागणी मिळावी यासाठी तूप आणि लोणी यावरचा वस्तू आणि सेवा कर कमी करण्या संदर्भात केंद्र शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याचंही जानकर यांनी सांगितलं राज्यात गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिव्रष्टी तसंच अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केलेला निधी वितरीत करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे राज्यभरातल्या अशा शेतकऱ्यांसाठी सरकारनं सुमारे एकशे दहा कोटी रुपये वितरित करण्यास मंजूरी दिली असून अधिकृत पंचनाम्यांमध्ये तेहतीस टक्क्यांहून जास्त नुकसानाची नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे या रकमेतून बँकांनी कोणतीही वसुली करू नये तसंच आधार क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी कागद पत्रांच्या आधारे ही मदत वितरीत करावी असे आदेश शासनानं दिले आहेत

वापी कडून नालासोपाऱ्याकडे येत असलेल्या या गाडीच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे